स राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर प्रस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद पुणे मुंबई आणि नागपूर इथल्या उपाहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत हॉटेल व्यावसायिकही समाविष्ट आहेतच कर्मचारी आणि ग्राहक यांच्या प्रति हॉटेल चालकांची जबाबदारी आहे त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा सुरु करतांना अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले ही कार्यप्रणाली उपाहारग्रहांसाठी त्रासदायक नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे यासंदभोत पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांसमवेत बैठक घेऊन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली

न्यायमूर्ती ए

खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केंद्रीय लोकसेवा आयोगाला परीक्षेसंदर्भात केलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती सादर करण्यास सांगितलं आहे आयोगानं ही परीक्षा चार ऑक्टोबर रोजी घेण्याचं नियोजन केलं आहे देशभरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि काही भागातली गंभीर प्रस्थिती लक्षात घेता ही परीक्षा पूढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका काही परिक्षाथ्यांनी दाखल केली होती

घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल ही घोषणा केली पाच लाख रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या या कायद्याची एक ऑक्टोबरपासून देशभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे मिठाईच्या दुकानांमधून सुट्या मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते मात्र त्यावर मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल हे यापूर्वी लिहिलं जात नव्हतं त्यामुळे खरेदी केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो हे ग्राहकांना समजत नव्हतं ही बाब लक्षात घेऊन हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे

सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे याबाबत काहीही स्पष्ट होत नसल्याचं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून काल नवी दिल्लीत एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून आतापर्यंत एकही मुद्दा निकालात काढलेला नाही असं या पत्रकात म्हटलं आहे

हिंसेचं मूळ आपल्या सात सामाजिक पापांच्या मधे आहे असं गांधीजी सांगतात ही सात सामाजिक पापं कोणती आणि ही पापं द्र केल्याशिवाय आपल्याला अहिंसेचा मार्ग सापडणार नाही असंही ते सांगतात कामाशिवाय संपत्ती विवेकाशिवाय समाधान चारित्र्याशिवाय ज्ञान नैतिकतेशिवाय व्यापार मानवतेशिवाय विज्ञान त्यागाशिवाय पूजा आणि तत्वाशिवाय राजकारण ही सात सामाजिक उणिवा असं म्हणू या उणिवा दूर केल्याशिवाय आपण अहिंसेच्या मार्गाकडे जाऊ शकणार नाही असं गांधीजी आवर्जून सांगतात आणि आपण जेव्हा विचार करायला लागतो प्रत्येक मृद्याचा तेव्हा गांधीजींनी या प्रत्येक भूमिकेमधे जो काही एक व्यापक विचार पेरलेला आहे याची आपल्याला कल्पना येते

रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाऱ्या समितीला आवश्यक कागदपत्रं या कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करुन दिले नसल्याचं समितीनं मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांना कळवलं होतं निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक ए

डांगे आणि विस्तार अधिकारी एम

गायकवाड यांचा समावेश आहे

यामध्ये बंगळरुमधल्या पथकाद्वारे अतिदक्षता विभागात उच्च दर्जाचे कॅमेरे तसंच जलदगती इंटरनेट सुविधा बसवून टेली आयसीयू व्यवस्था उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजीतसिह पाटील यांनी दिली कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी या उपक्रमाचा चांगला उपयोग होणार आहे

यासंबंधीच्या भित्तीपत्रकाचं काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आलं

याच मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगाव फाटा इथंही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं यामुळे औरंगाबाद पैठण मार्गावरची वाहतूक जवळपास एक तास खोळंबली होती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलन ठिकाणी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं

यावेळी पिक नुकसानीचे पंचनामे आणि इतर कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले दरम्यान परभणी जिल्ह्यात ओला दष्काळ जाहीर करण्याची मागणी तालुका काँग्रेस समितीनं काल जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली

संघटनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपअधीक्षक यांना दिलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचं लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे सातवा वेतन आयोग आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलक मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करत आहेत पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल या आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सेवक कृती समितीसोबत बैठक झाली मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही दीड महिन्यांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेण्याचे आश्वासन सावंत यांनी दिलं आणि आंदोलन मागे घेण्याचं संघटनांना आवाहन केलं

लहान मुलांचं आरोग्य सुद्रढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये मखाना खीर मुलांना देता येईल

त्यामुळे त्यांच्या आहारात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी आज आपण एक रेसिपी बघणार आहोत रेसिपीचं नाव आहे मखाना खीर आपल्याला एक चमचा तूपात दोन चमचे मखान्याची पावडर जी आहे ती छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामधे एक कप द्ध घालून दोन ते तीन मिनिटं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामधे चिमूटभर विलायची पावडर आणि एक ते दोन चमचे गूळ किंवा साखर जे आहे हे टाक्रन उकळून घ्यायचं आहे

यामधे कॅल्शियम आयर्नचं प्रमाण ख्रप जास्ती आहे त्यामुळे त्यांची हाडांची वाढ होण्यासाठी मदत होईल

बीड तालुक्यातल्या मांजरसुभा इथं ऊसतोड कामगार मुकादम तसंच वाहतूकदार यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते प्रत्येक ऊसतोड कामगारानं आता अन्यायाविरूद्ध उभं राहावं असं आवाहन करून त्यांनी सध्याच्या लवादावर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली

महापालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या बैठकीत केल्या रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात गृहभेटी देऊन रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

त्यांनी काल जिल्हाधिकारी तसंच अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांना याबाबतत निवेदन दिलं

त्यांच्यावर पुण्यातल्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते संत साहित्य तसंच सावरकर साहित्यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे ते सदस्य होते